पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील महत्त्वपूर्ण पायाभूत क्षेत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतला

देशाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या विकासात अखिल भारतीय सेवांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन

आसाममध्ये सुरू असलेली राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया पूर्णतः निष्पक्षपणे राबवली जात असल्याचं ग्रहमंत्री श्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन

जळगाव आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर पंतप्रधान नरद्र मोदो यांनी नवी र्दल्लो इथं देशातील रस्ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ग्रामीण आर्ाण शहरां भागातील गृर्हानमाण रेल्वे विमानतळ आर्ाण बंदरे या पायाभूत स्रावधा क्षेत्रांच्या कार्मागरोंचा आढावा घेतला सुमारे दोन तास चाललेल्या या आढावा बैठकॉला पायाभूत स्रावधा क्षेत्राशी संर्बाधत मंत्रालये निती आयोग आर्ाण प्रधानमंत्री कायालयातील र्वारष्ठ र्नाधकारो उपस्थित होते

रस्त्यांच्या बांधकामाचा वेग वाढला असल्याचं त्यांनी नमूद केले

सुखद यात्रा हे एप रस्त्यांची स्थिती तसंच तक्रारां दाखल करण्याची र्स्रावधा उपलब्ध करुन देतं

इलेक्ट्रॉर्मनक पथकर संकलनात र्आधक वेगानं प्रगती करावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली

देशाच्या आर्गाण अथव्यवस्थेच्या र्वकासात र्आखल भारतीय सेवांमध्ये कायरत अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी सांगगतलं राष्ट्र उभारणीच्या कामी या सेवांचं योगदान मोलाचं आहे मात्र त्याचवेळी अांधकाऱ्यांनी सेवेत सातत्यानं सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पर्राहजे अशी सूचना त्यांनी केलां प्रशासकांय अधिकाऱ्यांच्या व्यावसार्यायक आचरणातून प्रार्माणकपणा मानवता आर्गाण संवेदनशीलतेतून समाजासमोर आदश र्णनमाण व्हावा अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केला

दारिद्व्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या क्ट्रंबांना निःश्रल्क एलपीजी गॅस जोडणी उपलब्ध करून देणं भारतात स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणं महिलांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणं तसंच महिला सशक्तीकरण करणं हा या योजनेमागचा उद्देश आहे

गोंदिया जिल्ह्याचे आमचे आकाशवाणीचे वार्ताहर श्री हरिकृष्ण मोटघरे यांनी प्रष्पा रणजित उके या लाभार्थींशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या

मी उज्ज्वला योजनेची लाभार्थी आहे

त्यामध्ये अगोदर माझ्या घरी मातीची चूल होती

जर आपल्याकडे मातीची चूल असली तर तिला स्वयंपाक करायसाठी वेळच लागतो

या योजनेद्वारे ग्रामीण भागात होणाऱ्या विजेच्या चोरीवर आळा घालण्यात आल्याम्रळं वीज वितरण कंपनीला मोठी मदत मिळाली आहे याच जिल्ह्यात जनधन योजनेंतर्गत काहीही पैसे न देता खाती उघडण्यात आली आहेत

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत देशभरात देफ्रिजरेशन आणि वातान्रुक्लन क्षेत्रात काम करणाऱ्या एक लाखाहून अधिक तंत्रज्ञांना सरकार विशेष प्रशिक्षण देणार आहे रेफ्रिजरेटर्स आणि वातानुकूलन यंत्रात ओझोन थराला घातक असलेले पदार्थ टाकून इतर पर्याय शोधणं तसंच ऊर्जेची बचत करणं हे या योजनेमागचं उद्दिष्ट आहे

ते आज राज्यसभेत शूब्यप्रहरात बोलत होते

यापैकी जे लोक आपल्या नागरिकतेचा योग्य प्ररावा देतील त्यांचं नाव या प्रस्तिकेत समाविष्ट केलं जाईल असं श्री सिंग यांनी स्पष्ट केलं या संवेदनशील मुद्यावर सर्वांनी आपल्या जबाबदारीचं योग्यरितीनं पालन करावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं दरम्यान आसाम विधानसभेत तृणमूल काँग्रेसच्या आमदारावर झालेल्या कारवाईप्रकरणी आज तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली हौद्यात उतरून या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळं अध्यक्षांनी सदनाचं कामकाज काही मिनिटांसाठी तहकूब केलं होतं कामकाज सुरू झाल्यावर शून्यप्रहरात विविध पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर आपली मतं मांडली जिथं ज्ञान आहे तिथं सामर्थ्य आहे ज्ञान मिळवल्याशिवाय सामर्थ्य किंवा सत्ता मिळत नसते असं प्रतिपादन नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ

आज विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात राष्ट्रीय छात्र सेनेचा कर्नल कमाव्डन्ट हा किताब राष्ट्रीय छात्र सेनेचे ग्र्यप कमाव्डन्ट डॉ

राणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते चाळीस वर्षापूर्वी मी राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी होतो मला छात्र सेनेच्या पोशाखाचं फार आकर्षण होतं असंही त्यांनी बोलताना सांगितलं नागप्ररात पहिल्यांदाच अखिल भारतीय डाक कॅरम स्पर्धेचं आयोजन येत्या सात ते दहा ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे

महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या टीमनं मागच्या वर्षी प्रूरष कॅरम स्पर्धेत चौथा क्रमांक आणि महिल्यांच्या कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता यावर्षीच्या महाराष्ट्राच्या टीममध्ये नागपूरचे दोन खेळाडू असून स्पर्धा आयोजित करण्याची संधी ही नागपूर पोस्टल क्षेत्रासाठी अभिमानाची बात असल्याचं पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी सांगितलं कौद्रंबिक व्यायालयात कौद्रंबिक कलह मध्यस्थीद्वारे निकालात काढण्यात येतात

सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन कौट्रंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मंगला ठाकरे यांनी केलं आहे

शिवसेनेची जोरदार पीछेहाट झाली असून जळगाव महानगरपालिकेवरचं सुरेशदादा जैन यांचं गेल्या तीस वर्षांपासूनचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे

सांगलीत भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत अटीतटीची लढत दिसून येत आहे

प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादीचे धनपाल खोत पराभूत झाले तिथं स्वाभीमानी आघाडीचे विजय घाडगे विजयी झाले

कृषिविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आतापर्यंत शेतकऱ्यांनी या विमा योजनेत हप्त्यापोटी तीन कोटी रूपये जमा केले आहेत